उमेदवारांचे अर्ज दाखल

काँग्रेसचा जाहीरनामा एप्रिल फूलचा प्रकार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई शेअर बाजारात तेजी

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला आजपासून स्रुवात लोकसभा निवडण्कीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज काढल्यानंतर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्यासह राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला

जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मिरवणुकीनं जाऊन अर्ज भरला यावेळी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री अर्ज्न खोतकर उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना शहराध्यक्ष तसंच उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला सातान्यात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही अर्ज दाखल केला यावेळी माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते उत्तर मुंबईत खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज अर्ज दाखल केला अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी अभिनव पद्धतीनं शेतकरी दांपत्याच्या हस्ते आपला अर्ज भरला रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीनं काँग्रेसचे उमेदवार डॉ उल्हास पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी अर्ज दाखल केला रत्नागिरी सिंधूदर्ग लोकसभा मतदारसंघाकरिता आज वंचित बहजन आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी आणि अखिल भारत हिंदू महासभेचे अजिंक्य धोंडू गावडे अशा दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी ही माहिती दिली आहे शेतक यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं आहे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षानं आज नवी दिल्ली इथं जाहीरनामा प्रसिद्ध केला

कर्ज फेड् न शकणा या शेतक यांवर फौजदारी कारवाई होणार नाही असं आश्चासनही जाहीर नाम्यात काँग्रेसनं दिलं आहे दरम्यान प्ण्यात काँग्रेसचं तिकीट कोणाला याची उत्स्कता मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्याम्ळं संपली आहे काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे एप्रिल फुलचा प्रकार असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे जालना इथं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित होते त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी सांगितलं वसईकरांवर होणारी ग्र्डगिरी सरकार म्हणून आम्ही मोडून काढू अशी ग्वाही शिवसेनेचे अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी दिली आहे वसई ताल्क्याच्या आज केलेल्या दौऱ्यात ते बोलत होते आमच्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून दोन हिंदृत्ववादी पक्षांमध्ये भांडण लावत त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पण त्यांचा हा डाव एकत्र येऊन आम्ही हाणून पाडला आहे असंही ठाकरे म्हणाले यावेळी त्यांनी वसईच्या चिमाजी आप्पा स्मारकाला अभिवादन केलं तसच वसई विरार पट्टयातील कार्यकर्त्यांना भेट्न त्यांच्याशी संवाद साधला या प्रसंगी त्यांच्या सोबत सेना नेते एकनाथ शिंदे पालघर मतदारसंघातले उमेदवार राजेंद्र गावित भाजपा नेते रवींद्र चव्हाण आणि सेना भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते

भारतीय रिझर्व बँकेकड्न व्याजदरात कपात होईल या अपेक्षेनं वाहन माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यानं निर्देशांक वधारला असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे सोन्याच्या किंमतीत आज वाढ दिसून आली तर चांदीच्या किंमतीत घट झाली

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली तरी देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाल्याचं बाजारसुत्रांनी सांगितलं औदयोगिक क्षेत्राकडून चांदीच्या मागणीत आज घट झाली

यामध्ये मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांचा तसच राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एक परीक्षा केंद्राचा समावेश आहे म्ंबई विद्यापीठाचे क्लग्रू डॉ सूहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी श्भेच्छा दिल्या आहेत जम्म् काश्मीरमध्ये दरवर्षी होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात झाली

देशातल्या लाचखोरीला आळा घालण्यासाठी सी व्ही सी अर्थात सेंट्ल व्हिजीलन्स कमिशन म्हणजेच केंद्रीय दक्षता आयोगानं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकाऱ्यांना युरोपमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे

विविध आस्थापनांमधले मुख्य दक्षता अधिकारी आणि दक्षता संबंधित कामात सहभागी इतर अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल लात्र जिल्ह्याच्या उदगीर पोलिस ठाण्यातल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेत्न बडतर्फ करण्यात आलं आहे श्रीहरी डावरगावे श्याम बडे महेश खेळगे आणि रमेश बिरले अशी या चौघांची नावं आहेत अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

चौकशीअंती हे चौघे दोषी आढळल्यानं त्यांच्यावर कारवाई केल्याचं जाधव यांनी सांगितलं परभणी शहरातील बालाजी मंदिराचे महंत रघूनाथदासजी वैष्णव बाबाजी यांचं आज पहाटे निधन झालं

हजारों भाविकांच्या उपस्थितीत द्पारी निघालेल्या अंत्ययात्रेनंतर त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सेवेचा अखंड झरा हरपल्याची भावना या निमित्ताने व्यक्त झाली

हे दोघे पिता प्त्र शिरप्र इथून ब्लडाणा कडे जात असताना त्यांना ऑटोरिक्षाने धडक दिली त्यात म्लगा जागीच ठार झाला तर जखमी वडिलांचा रुग्णालयात मृत्यू झाला अहमदनगर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराजे गाडे यांचं आज पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

ते काल दिवसभर काँग्रेस आघाडी उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होते म्ळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचं अध्यक्ष राहरी कारखान्याचे उपाध्यक्ष राहरी पंचायत समितीचे सभापती आदी पदं त्यांनी भूषवली होती मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आज जास्त राहिला

येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी तसंच अहमदनगर नाशिक बीड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे